मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पावसांचा जोर ओसरला

या काळात आपल्या सरकारनं बँकींग क्षेत्र तसंच राष्ट्रीय सुरक्षेसह अनेक बाबतीत महत्वाचे निर्णय घेतले जनतेच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झालं असं ते म्हणाले

त्याआधी प्रधानमंत्र्यांनी रोहतक िं अनेक विकास कामांची पायाभरणी केली विजय संकल्प मेळाव्यालाही त्यांनी संबोधित केलं हरयाणा सरकार मुलींच्या शिक्षणावर भर देत आहे याबद्दल यांनी आंनद व्यक्त केला

जागतिक स्तरावरच्या उच्च आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आजच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाप्र बदल होत आहेत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा रोजगाराभिमुख आणि कोशल्यावर आधारित शिक्षण देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे आंत्रप्रयुनर्सं ऑफ नागपूर या कॉफीटेबल बुकचं प्रकाशन आज नागपुरात झालं

नागपूर आता एज्युकेशन इब बनलं असून विविध क्षेत्रातल्या दर्जेदार शिक्षणाच्या संधी नागपूरात उपलब्ध झाल्या आहेत असं ते यावेळी म्हणाले अश्वमेध ग्रामीण विकास सामाजिक संस्था तसंच डी एक्स सी तंत्रज्ञान यांच्या वतीने स्वस्थ नारी मिशन या सूसज्ज रुग्णवाहिकेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना महापुरामुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत असे मत महसूल आणि बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे ते आज सांगलीत भाजपाच्या ब्रथ समिती कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते

त्यांच्यापुढे निवारा शेती सुधारणा औषधपाणी यासारखे प्रश्न उपस्थित झाले आहेत या लोकांच्या पाठिशी सरकार ठामपणे उभं राहील पूरग्रस्त लोकांना सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली चांद्रयान दोनच्या विक्रम लँडरचा ठावठिकाणा कळला असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी आज दिली चांद्रयानच्या ऑर्बिटरनं लँडरचे फोटो पाठवले असल्याचं त्यांनी सांगितलं विक्रमशी अद्याप संपर्क प्रस्थापित झाला नसून त्यासाठी प्रयत्न सूरु आहेत असं ते म्हणाले विक्रम लँडरचं हार्ड लँडिंग झालं असावं अशी शंका त्यांनी व्यक्त केली मात्र त्यामुळे या लँडरचं काही नुकसान झालं आहे की नाही ते समजलं नसल्याचं त्यांनी सांगितलं

अंतराळ संशोधनाच्या उत्तुंग ध्येयातून प्रेरित झालेल्या इस्रोबरोबर भविष्यात सौर यंत्रणेच्या शोधासाठी उत्सूक असल्याचं नासानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

लँडरचा संपर्क तुटला असला तरी चंद्राच्या संशोधन अभियानात ही यंत्रणा महत्त्वपूर्ण योगदान देत आहे असंही नासानं म्हटलं आहे

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली सांगलीतल्या विश्रामबाग धिं उभारलेल्या रेल्वे उड्डाणपूलाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

या पुलाचा प्रत्यक्ष वापर आजपासून सुरू झाला अल्पसंख्याक समाजातल्या युवकांना रोजगारक्षम प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकासाचं वेगळं केंद्र उभारण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे

त्यावेळी ते बोलत होते

एक लाख रूपये मानपत्र प्रमाणपत्र शाल असं पुरस्काराचं स्वरूप आहे

ज्येष्ठ वकील आणि माजी कायदामंत्री खासदार राम जेठमलानी यांचं आज सकाळी निधन झालं

ते राज्यसभेत राष्ट्रीय जनता दलाचे खासदार होते यापूर्वी दोन वेळा भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते

गेल्या दोन आठवड्यांपासून ते आजारी होते नवी दिल्लीतल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला जेठमलानी यांच्या पार्थिवावर दिल्लीच्या लोदी रोड स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येतील पाकिस्तान मधल्या सिंध प्रांतात जन्मलेले राम जेठमलानी फाळणीनंतर भारतात आले कायद्याचं न्यायसंस्थेचं सखोल ज्ञान आणि युक्तीवादाचं कौशल्य या जोरावर ते देशातले नामवंत वकील बनले हर्षद मेहता नरसिंह राव लालकृष्ण अडवाणी आर्दीचं वकीलपत्र त्यांनी घेतलं होतं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम

पालघर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे सततच्या पावसामुळे ड्रंगी पाडा इथल्या तीन घरांवर आज पहाटे झाड कोसळलं

सिंधूदुगं जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसानं संध्याकाळी उसंत घेतली

कोल्हापर जिल्ह्यातही कालपासनच सर्वत्र पावसाचा जोर कायम आहे गगनबावडा मांडकली इथं रस्त्यावर पाणी आल्यामळे या रस्त्यावरची वाहतक ठप्प झाली आहे त्यामळे कोकणात गणेशोत्सव साजरा करून कोल्हापर पणे मार्गे मंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत